म्ख्यमंत्र्यांनी काल राज्यातले विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला यावेळी त्यांनी कोरोना उपाययोजनांचा आढावा घेऊन अधिक काळजी घेण्याच्या आणि मरकजमधल्या सहभागी व्यक्तींनी तातडीने पूढे येऊन आपल्या तपासणीसाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं बाजारांमधली गर्दी कमी करण्यासाठी सर्व उपाययोजना करा परराज्यातल्या कामगारांची पूर्ण काळजी घ्या आशा अंगणवाडी सेविकांना आवश्यक प्रशिक्षण देऊन त्यांची मदत घ्या अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या या सर्व परिस्थितीत उत्तरमरित्या काम करत असल्याबद्दल महसूल यंत्रणेचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं आहे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली दिल्लीत निजामुद्दीन इथं झालेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमामुळे बाधितांची संख्या वाढल्याचं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं

या तबलिगी जमात मध्ये सहभागी होण्यासाठी इंडोनेशिया मलेशिया थायलंड नेपाळ म्यानमार बांगलादेश श्रीलंका किर्गिझस्थान आदी सत्तर देशांमधून एकूण दोन हजारांपेक्षा अधिक लोक जानेवारी महिन्यापासून भारतात आले होते

दरम्यान देशभरातूनही अनेक राज्यातले नागरिक मोठ्या संख्येनं या कार्यक्रमात सहभागी झाले होते या नागरिकांचा वेगानं तपास करावा असे निर्देश केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी दिले आहेत सर्व राज्यांचे मुख्य सचिव तसंच पोलिस महासंचालकांशी द्रदृष्य प्रणालीद्वारे काल झालेल्या बैठकीत गौबा यांनी ही शोधमोहीम युद्धपातळीवर राबवण्याची सूचना केली या तबलिगी जमातमध्ये सहभागी झालेल्या विदेशी नागरिकांनी व्हिसा नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळून आलं आहे या प्रकरणी संबंधितांविरोधात कारवाई करण्यासही राज्य सरकारांना सांगण्यात आलं आहे

यापैकी आठ जणांची तपासणी केली असून एक जण प्णे इथल्या रुग्णालयात दाखल आहे उस्मानाबाद जिल्ह्यातले सात नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते त्यापैकी चार जण उस्मानाबाद जिल्ह्यात परतले आहेत या चौघांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवले असून त्यातल्या एकाचा तपासणी अहवाल नकारात्मक आला आहे जालन्यातले सात नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते त्यापैकी दोनजण जालन्यात परत आले आहेत यातल्या एकाचा कोरोना विषाणूचा तपासणी अहवाल नकारात्मक आला असून दुसऱ्याला जिल्हा रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं आहे उर्वरित पाचजण अद्याप दिल्लीतच असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांनी दिली आहे

त्याचे नम्ने औरंगाबाद इथं तपासणीसाठी पाठवण्यात आले असून खबरदारी म्हणून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवलं आहे

पाच मुंबईतले तर पालघरमधल्या एकाचा मृत्यू झाला यामध्ये मुंबईतल्या धारावी परिसरातल्या एकाचा समावेश आहे

मुंबईतल्या जसलोक रुग्णालयातल्या एका परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे काल मृत्यू झालेल्या सहा जणांना परदेश प्रवासाचा कोणताही इतिहास नव्हता त्यामुळे त्यांच्याशी संपकं आलेल्यांचा शोध घेणं सुरु असल्याचं आरोग्य यंत्रणेनं सांगितलं

शासनाने यासाठी एक कार्यपद्धती निश्चित केली असून त्यानुसार अशा व्यक्तींना सामाजिक संस्थेच्या सहकार्याने ही घरपोच सेवा मिळणार आहे

इफकोनं संपूर्ण देशातल्या विविध भागात शेतकऱ्यांना क जीवनसत्व आणि अन्नधान्याचं वाटप केलं आहे खतांची कमतरता पडू नये म्हणून इफकोच्या खत निर्मिती कारखान्यांमध्ये तीन पाळ्यांमध्ये खत निर्मिती केली जात आहे

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी खासदार निधीतून एक कोटी रुपये निधी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला आहे याविषयी अधिक माहिती देतांना ते म्हणाले

लातूर शहर महानगरपालिकेतल्या काँप्रेस पक्षाच्या सदस्यांनी त्यांचं एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे

जनतेने अनावश्यक गर्दी करणं सुरुच ठेवलं तर अधिक कठोर उपाय योजावे लागतील असंही पवार यांनी स्पष्ट केलं जीवाची जोखीम पत्करुन कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या सर्वांच्या त्यागाचा सन्मान करावा भाजी खरेदीसाठी गर्दी करणं बंद करावं असं पवार यांनी सांगितलं राज्यातले बहतांश नागरिक घरीच थांबून कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यात योगदान देत असल्याबदुदुल त्यांनी या सर्वांचे तसंच शासकीय यंत्रणेचे आभार मानले

दरम्यान नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर शहरातल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी सरकारकडे मास्क आणि सॅनिटायझरसह आवश्यक सुरक्षा साहित्य प्रवण्याची मागणी केली आहे

दरम्यान लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी बीड जिल्ह्यात केज तालुक्यातल्या टाकळी ग्रामपंचायतीनं विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पाचशे रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला असून तिसऱ्या वेळेस हा नियम मोडल्यास गाढवावरून धिंड काढली जाणार असल्याचं जाहीर केलं आहे

समाजसेवेसाठी हे अतुलनीय शौर्य दाखवताना न थकता काम सुरू ठेवल्याबद्दल या सर्वांना मानाचा मुजरा करत असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे

तसंच भाजी मंडई किराणा दुकानात गर्दी होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे

हे मजूर यवतमाळ पुसद हदगाव मागे हिवरा या चेक पॉईंटवर पायी चालत असताना ताब्यात घेण्यात आले आहेत यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था झाली असली तरी उपासमार शारीरिक थकवा आणि पोलिसांनी ठीकठिकाणी केलेल्या अडवणुकीमुळे ते मानसिक दृष्ट्या विचलित झाले आहेत

वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन त्यांना स्वग्नही सोडण्याचा विचार व्हावा असंही लिखित स्वरूपात कळवण्यात आलं आहे

सेलू इथं रेल्वे मार्गावरून आग्र्याला जाणाऱ्या आठ कामगारांचीही काल या शिबीरात रवानगी करण्यात आली नांदेड शहरातही काल बऱ्याच प्रमाणात शांतता दिसून आली इतर राज्यातले अडकून पडलेले कामगार तसंच गरीब गरजूंच्या निवास तसंच भोजनाच्या सुविधेसाठी अनेक संस्था संघटना पुढे येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे हिंगोली जिल्ह्यात येहळेगाव इथं अडकून पडलेल्या राजस्थानी कामगारांना आमदार डॉ संतोष टारफे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं हिंगोली शहरात काही वसाहतींमधून होणारी वाहतुक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय संबंधित वसाहतीतल्या रहिवाशांनी घेतला आहे

स्थलांतरीत मज़्रांना आहे तिथे थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत

हे सर्व हातावर पोट असणारे मजूर पालघर आणि पुणे इथल्या लोहगावात मोलमजूरी करून गुजराण करणारे आहेत त्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनानं उपविभागीय अधिकारी डॉ ज्ञानेश्वर बाणापूरे आणि तलाठी योगेश पंडित यांची नियुक्ती केली आहे याविषयी उपविभागीय अधिकारी डॉ बाणापुरे यांनी माहिती दिली

प्रशासन विविध स्वयंसेवी संस्था दानश्र व्यक्तींच्या सहकार्यानं त्यांना मदत करण्यात येत आहे परराज्यातल्या मज्रांनी प्रवास न करता प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केलं आहे ते म्हणाले

कृषी उपयोगी साहित्याचे उत्पादन साठवणूक वाहतूक तसंच विक्री चालू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत

जिल्हा प्रशासनाच्या वतीनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर इथं जनहित फाऊंडेशनच्या वतीनं शहरातले गोरगरीब अपंग अंध आणि मतीमंद लोकांना दोनवेळा भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे औरंगाबाद इथं काल श्रीयश प्रतिष्ठान तर्फे औरंगाबाद महानगरपालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना किराणा किट वाटप करण्यात आलं

लातूर इथं श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थाननं बेघर लोकांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय केली आहे बीड जिल्ह्यात संचारबंदीच्या काळात कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकारी कमेचाऱ्यांना शिवसेनेच्या जिल्हाशाखेकडून जेवणाचे डबे पोहोचवले जाणार आहेत माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी ही माहिती दिली

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंत्योदय तसंच प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत जिल्ह्यातल्या पात्र लाभार्थ्यांना हे धान्य वितरीत केलं जाणार आहे

कोरोना विषाणू संदर्भात आपत्कालीन परिस्थिती उद्दवल्यास आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मन्ष्यबळाची गरज मोठ्या प्रमाणात लागू शकते त्यामुळे हे प्रशिक्षण देण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य आणि कुटंब कल्याण मंत्रालयानं घेतला आहे

रस्त्यावर सध्या होत असलेल्या त्रळक गर्दीलाही अटकाव करण्याचा जिल्हा प्रशासन प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले कोणत्या भागात गर्दी होत आहे याची माहिती घेण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात असून जनतेनं पोलिसांना सहकार्य करावं कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नये असं ते म्हणाले

यासंदर्भात त्यांनी काल नांदेडच्या विशेष पोलीस महानिरिक्षकांना पत्र पाठवलं आहे

नागरिकही याचं पालन करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

रुग्णवाहिकेच्या चालक मालकाचं नाव गाव द्रध्वनी क्रमांक गाडी नंबर आदी माहिती जिल्हा प्रशासनानं प्रसिद्धीस दिली आहे

मार्चपासूनची ही सलग दुसरी दर कपात आहे

विविध विषयांवर त्यांनी विपूल लेखन केलं असून कथा कादंबरी कविता आणि बालसाहित्यात त्यांचं मोलाचं योगदान आहे आकाश मोगरा स्त्री नक्षत्र रातवा गीत गीता कल्पव्रक्षाची फळे गीत मेघद्त शाकृंतल हे त्यांचे काव्यसंग्रह तर कर्मयोगिनी रणयोगिनी ययाति कन्या माधवी मनग्पंफा आत्मसाक्षी अर्धविराम उद्रेक टाचलेलं फुलपाखरू वास्तु जुई रिंगणभूल या त्यांच्या कादंबऱ्या तर केसरपक्षी वेंधळी अप्निक्षण कालचक्र शापित गुलमोहर निव्डुंगाचा मोहर तिने काय करावे बिनपानांची झाडं हे कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत सोलापूरमध्ये झालेल्या विसाव्या अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं